आय एम

केंद्र सरकारनं कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केल्याबद्दल आज आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सरकार सर्वाधिक ग्ंतवणूक पायाभूत स्विधांमध्ये करणार असून त्याकरता शंभर लाख कोटी रुपये याप्र्वीच जाहीर करण्यात आले आहेत असंही अर्थमंत्र्यांनी यावेळी नम्द केलं

आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

याचा मोठा फटका उत्पादन क्षेत्राला बसला असून लाखो लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे असं त्यांनी सांगितलं या समस्यां सोडवण्यासाठी काही मागण्या आणि सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी या वार्ताहर परिषदेत केल्या वाहनक्षेत्रातील वस्तू आणि सेवा कर कमी करून त्यात सुसूत्रता आणावी बांधकाम उद्योगावरील जीएसटीचे दर कमी करावे वस्तू आणि सेवा करायचे दर बदलणं टाळावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असद्ददीन ओवेसी यांनी वंचित बहजन आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब केलं हैदराबाद मध्ये घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी न्कतीच औरंगाबादमध्ये केली होती मात्र यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जलील यांच्या निर्णयाला महत्व नसून एमआयएमचे प्रम्ख ओवेसी यांची याबददलची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आपण यावर भाष्य करू असं काल म्हटलं होतं आज अखेर ओवेसी यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत जलील यांचा निर्णय पक्षाचा अधिकृत निर्णय असल्याचं जाहीर केलं काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं स्पष्टीकरण उर्मिला यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलं आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणूकी दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यांना पक्षानं उतर मुंबई मतदार संघातून उमेदवारी दिली होती पण त्यांचा निवडण्कीत पराभव झाला पक्षातून बाहेर पडले तरी लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी या पत्रकात म्हटलं आहे वर्धा जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर देशम्ख यांनी आज म्ंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उदधव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला समीर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि माजी आमदार स्रेश देशम्ख यांचे स्पूत्र आहेत समीर देशम्ख यांनी पत्नी प्रियांका यांच्यासह शिवसेना भवनात शिवबंधन बांधलं यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते शिवसेनेचा मेट्रोला विरोधनाही मात्र आरेतील प्रस्तावित मेट्रोशेडला विरोध आहे असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं मेट्रोच्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांविषयी आम्ही कधीही तक्रार केलेली नाही मात्र आरेमधील कारशेड हा वेगळा विषय आहे या कारशेडम्ळे परिसंस्था धोक्यात येत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं यासंदर्भातलं सादरीकरण आदित्य ठाकरे यांनी या वार्ताहर परिषदेत केलं कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरेतील जमीनीसाठीच हट्ट का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुंबईतील हरितपट्टा नष्ट करून कारशेड होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला जागतिक बँकेच्या पथकानं आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन न्कसानीची पाहणी केली प्ढच्या शंभर वर्षात या भागाला प्राचा फटका बसू नये यासाठी नियोजन आणि उपायोजना करण्याच्या दृष्टीनं या पथकानं प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा केली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई मुंबई महानगरपालिकेचे आय्क्त प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते या पथकानं विविध प्रग्रस्त भागाला भेटी दिल्या राधानगरी धरणांसोबतच इचलकरंजी नुसिंहवाडी शिंगणापूर पाणीयोजना द्धाली वीज विदयूत केंद्र शिवाजी पूल राजाराम बंधारा धामणी प्रकल्प या ठिकाणांची त्यांनी पाहणी केली जागतिक बँकेच्या पथकानं आज सांगली जिल्ह्यातही प्राम्ळे झालेल्या न्कसानीची प्रत्यक्ष पाहणी केली यात पाणी प्रवठा योजना घरांची पडझड आणि नदीकाठच्या शेतीचं न्कसान याची या पथकानं प्राम्ख्यानं पाहणी केली सांगली शहरातील काही भागात दरवर्षी नदीचं पाणी शिरतं इथल्या लोकांचं अन्यत्र प्नर्वसन कसं करता येईल याची त्यांनी माहिती घेतली त्यांच्याबरोबर आलेला तज्ञ गट आपला अहवाल जागतिक बँकेला सादर करणार आहे

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्थांचा आज राज्य शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोदयोग खात्याच्या वतीनं नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला सहकार मंत्री सुभाष देशमुख सहकार आयुक्त आणि निबंधक सतीश सोनी पणन संचालक डॉ किशोर तोष्णीवाल यांच्या बरोबरच दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थीत होते बालभारतीची पाठ्यपुस्तकं आगामी वर्षापासून ब्रेल लिपीतही प्रकाशित करण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री अशिष शेलार यांनी आज म्ंबईतल्यावांद्रे इथल्या कार्यक्रमात केली मोहरमचा मातम आज सर्वत्र अनेक ठिकाणी पाळण्यात आला यानिमित्त आज विशेष प्रार्थानांचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक ठिकाणी ताब्तांच्या मिरवणूका काढण्यात आल्या होत्या

या ठिकाणी ताब्तांच्या भेटीचा अनोखा मिलाफ पाहण्यासाठी आज शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती मोहरामनिमित अहमदनगर मधल्या बारा इमामच्या ताबूतच्या विसर्जन मिरवणुकीला ही द्पारी प्रारंभ झाला ध्ळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या हाडाखेड शिवारात एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रक मधून लाखोंचा ग्टखा आणि पान मसाला जप्त करण्याची कारवाई शिरपूर ताल्का पोलिसांनी काल केली येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या बहतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भात ब याच ठिकाणी तसंच मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे